प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लालकिल्ल्यावरुन राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर राष्ट्राला संबोधित केलं प्रधानमंत्र्यांनी स्रुवातीला आपल्या सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला आणि पुन्हा एकदा केंद्रात सत्तेत आल्या नंतर दहा आठवडयांतच आपल्या सरकारनं लोकांच्या आकांक्षाची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं सांगितलं जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा काढून घेणं किंवा त्रिवार तलाकच्या प्रथेवर बंदी आणणं हे यापैकी काही महत्त्वाचे निर्णय आहेत नुकत्याच झालेल्या भीषण पुरामधे मरण पावलेल्यांना प्रधानमंत्र्यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली आणि पुरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिल आपलं सरकार वेगळ्या प्रकारे विचार करत आहे हे सरकार कोणतेही प्रश्न वाढू देत नाही अथवा लांबणीवर टाकत नाही आणि देश हित हीच या सरकारसाठीची प्राथमिकता आहे असं ते म्हणाले

ते एकदेश एकसंविधान हे आता वास्तवात उतरलं असून राष्ट्राला याचा अभिमान असेल

जलसंरक्षणाचं महत्त्व भारतानं जाणलं असून त्यासाठी जलशक्ती हे नवे मंत्रालय स्थापन केलं आहे प्रत्येक घरात स्वच्छ आणि सुरक्षित पेयजल पोचवण्यासाठी जलजीवनअभियान सुरु केलं असून सरकार त्यासाठी साडे तीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे यामधील लोकसहभागाच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला लोकसंख्येचा स्फोट हा एक गंभीर प्रश्न असून कुटुंब मर्यादित ठेवण्याचे धोरण देशहितासाठी महत्त्वाचे योगदानअसून तीही देशभक्तीच असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले न्कत्याच झालेल्या लोकसभा निवडण्का या कोण राजकीय नेता अथवा पक्षांनं लढल्या नसून देशातील लोकांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी लढवलेलीही निवडणूक आहे असं मोदी म्हणाले

भ्रष्टाचार आणि काळापैश्यांचं निमूर्लन करण्यासाठीच्या प्रयत्त्नाचं स्वागत असेल कारण त्यामधून उद्भवणाऱ्या धोक्यांनी देशाची सत्तर वर्षे अपरिमितहानी केली आहे

येत्या पाच वर्षात भारत पाच हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था होऊ शकेल जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक मोठा वाटा मिळवण्यासाठी निर्यात वाढीवर भर देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनीया वेळी केलं देशभरात सर्वांनीच डिजिटल पेमेंट प्रोत्साहन द्यावं असं आवाहन मोदी यांनी केलं संरक्षण दलांमधे समन्वय रहावा आणि तीनही सैनादलांना प्रभावी नेतृत्व प्राप्त व्हावं यासाठी चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ हे नवं पद निर्माण करण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करावाआणि जैविक शेतीकडे वळावे असे आवाहन प्रधानमंत्री यांनी यावेळी केलं प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर करायला नकार द्यावा तसंच प्लास्टिक मृक्ती साठी पहिलं मजबूत पाऊल म्हणून येत्या दोन ऑक्टोबर रोजी प्लास्टिक गोळा करण्याची मोहीम हाती घ्यावी असं त्यांनी देशभरातील अधिकाऱ्यांना यावेळी सांगितलं ध्वजारोहण समारंभापूर्वी प्रधानमंत्री यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीना श्रद्धांजली अर्पण केली

आज सकाळी मूख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं प्रामुळे ज्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत त्यांच्या भविष्याची चिंता आज आपल्यासमोर असून अशा सर्वांना प्न्हा उभं करायचं काम महाराष्ट्राला करावं लागेल असं आवाहन म्ख्यमंत्र्यांनी योवळी केलं प्रग्रस्तांसोबत शासन ठामपणे उभं असल्याची ग्वाही त्यांनी दिली आपलं सरकार मागची पाच वर्ष सातत्यानं सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहीलं सरकारनं समाजातल्या सर्वच घटकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला असं ते म्हणाले

मुंबई उच्च न्यायालय मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वेची मुख्यालयं मुंबई महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ वियादी ठिकाणीही ध्वजारोहणचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शाळा महाविद्यालयं गृहनिर्माण संस्था सरकारी कार्यालयं तसंच खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमधेही राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रगीत गायन करण्यात आलं राज्याचा पायाभूत सोयी स्विधांसह सर्वागिण विकास करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे अनेक कल्याणकारी योजनांमधून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी शासन काम करीत आहे असं बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना

तसंच शिल्लक राहीलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे

जालना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात म्ख्य शासकीय ध्वजारोहण झालं उस्मानाबाद क्वि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा झाला लातूर खल्या पोलिस मैदानावर पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या हस्ते तर नांदेड श्वीं जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलं पर्यटन राजशिष्टाचार तसंच पालकमंत्री जयक्मार रावल यांच्य हस्ते नंदूरबार श्वि ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला वाशिम क्रिं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच महसूल राज्यमंत्री संजय राठोड याच्या हस्ते ध्वजारोहणाने पार पडला गडचिरोली क्विं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात म्ख्य ध्वजारोहण झालं

भंडारा जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाला पालघर च्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं अमरावती ध्विं विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री तथा कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते पार पडलं तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते झालं ध्ळे श्विं जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली रत्नागिरीत जिल्हा पोलीस संचलन मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं

ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा सिंधुदुर्गनगरी कवायत मैदानावर झाला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ध्वजारोहण केलं जिल्ह्याची वैभवशाली आणि गौरवशाली परंपरा वृद्धींगत करण्याचा आज संकल्प करुया अस आवाहन केसरकर यांनी याप्रसंगी बोलताना केलं भावाबहिणीचं नातं द्रढ करणारा राखी पौर्णिमेचा सण देशभरात उत्साहात साजरा झाला आजच्या दिवशी बहीणी आपल्या भावाला त्याच्या भरभराटीची आणि सौख्याची कामना करत राखी बांधतात तर भाऊ बहिणीला तीच्या सुरक्षेचं वचन देत भेटवस्तू देतात राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या श्भेच्छा दिल्या आहेत

या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी म्सळधार पावसाची शक्यता आहे